उद्योजक कपिल वाधवान धीरज वाधवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना महाबळेश्वर प्रवासाचा परवाना दिल्याप्रकरणी सोमय्या यांनी ही मागणी केली वाधवान क्टुंबीयांना परवाना जारी करणारे सचिव अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण ही वरवरची कारवाई असल्याची टीकाही सोमय्या यांनी केली कपिल वाधवान आणि धीरज वाधवान हे येस बँक घोटाळा प्रकरणातले प्रम्ख आरोपी आहेत अमिताभ ग्प्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे ग़हमंत्री अनिल देशमुख यांनी आज ट्वीट करून ही माहिती दिली

दरम्यान शहरात दक्षतेचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे

आज सकाळी प्राप्त अहवालानुसार अकोला जिल्ह्यातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत

भंडारा वर्धा आणि गडचिरोली इथं अद्याप एकही कोरोना बाधित रुग्णाची नोंद नसून सर्वत्र प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन केल्या जात आहे

तुकाराम मुंढे मनपा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे उद्या फेसब्क लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत